राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित बहजन आघाडी एमआयएम अशा सर्वच पक्षांच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढत होणार आहे हरियाणामधे भाजपा आणि काँग्रसमधेच मुख्य लढत दिसत असून आम आदमी पार्टी स्वराज इंडिया पार्टी बसपा सारख्या पक्षांचे उमेदवार काही ठिकाणी उभे आहेत

पुणे सातारा सांगली अमरावतीसह मराठवाड्यातल्या औरंगाबाद नांदेड जालना बीड हिंगगोली परभणी उस्मानाबाद या ठिकाणी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे

काही ठिकाणी आज पहाटे पावसाची तीव्रता वाढली असून गोदावरीसह गिरीजा शिवना द्धना या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे बहुतांश गावांत वेचणीअभावी राहिलेला कापूस परतीच्या पावसात भिजला आहे गंगापूर तालुक्यातल्या गोदावरी काठच्या गावांतल्या पिकांना पुराचा फटका बसला आहे पैठण तालुक्यातही जायकवाडी परीसरात ढगाळ वातावरण कायम असून पावसाची शक्यता आहे गंगापूरसह कन्नड खुलताबाद सिल्लोड सोयगाव फुलंब्री परिसरात शहरात पावसाचा जोर कायम असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

देगलूरनंतर काल रात्री नांदेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला

या पावसामुळे कापणी केलेल्या तसंच कापणीला आलेल्या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात न्कसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पाण्याची आवक पाहून बंधाऱ्याचा एक दरवाजा सकाळी उघडण्यात आला आहे बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांना प्रशासनानं सावधगिरीच्या सूचना दिल्याचं विष्णुपुरी प्रकल्पाच्या शाखा अधिकाऱ्यांनी कळवलं आहे

हिंगोली वसमत सेनगाव औंढा नागनाथ वसमत शहरासह तालुक्यातील अनेक गावांत पावसामुळे कापणी केलेल्या सोयाबीनसह झेंडूच्या फुलांचं नुकसान झालं आहे काही गावांत रात्रीपासून वीजपुरवठा खंडीत झाला आहे तर शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनच्या पिकांत पावसाचं पाणी जमा झाल्यानं पिकाचं नुकसान झालं आहे परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून आठ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे

त्यामुळे दुधना आणि थुना या नद्यांना पूर आला आहे त्याचबरोबर कुपटा वालूर चिकलठाणा पाथरी हादगाव आणि कातनेश्वर या मंडळांतही अतिवृष्टी झाली आहे

दुसऱ्या सत्रात रोहित शर्मा द्विशतक केल्यानंतर बाद झाला